वस्तू आणि सेवा करासाठी ई इनवॉयसेस यंत्रणेचा पहिल्याच महिन्यात विक्रम

महाराष्ट्रात विज्ञान वाणिज्य आणि कला शाखेतील इयत्ता अकरावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आजपासून ऑनलाइन वर्ग

याबाबत अधिक माहिती देणारा हा वृत्तांत ध्वनी अर्थव्यवस्थेची विविध क्षेत्रं खुली होत आहेत आणि वर्तमान उत्सवी हंगामात मागणीमध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे हे लक्षात घेऊन पत हमी योजनेची ही मुदत वाढवण्यात आली आहे या मुदतवाढीमुळे आजवर या योजनेचा लाभ न घेतलेले कर्जदार आता तो घेऊ शकतील

कर्जाचा कालावधी चार वर्षांचा राहील यापैकी एक वर्ष मुद्दलाच्या परतफेडीवर सवलत राहील

आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नवी दिल्लीहून सुपर्णा यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे

या नव्या यंत्रणेमुळे व्यवसाय सुलभतेनं करण्यात वाढ तर होईलच त्याचप्रमाणं नियमांचं पालन करण्याचं ओझं देखील कमी होईल

येत्या डिसेंबरमध्ये गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यापर्यंत घेऊन जाणाऱ्या दभोई चांदोद केवडिया या विशेष रेल्वेगाडीचा प्रकल्प कार्यान्वित होईल असं ही ते म्हणाले

यासाठी आय एस बी बरोबर एक सामंजस्य करार करण्यात आला असून त्यांच्याबरोबर दक्षिण मध्य रेल्वे या केंद्राची स्थापना करेल

यानंतर प्रत्येक झोन आणि विभागाच्या काही निवडक अधिकाऱ्यांना असं प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचं यादव यांनी यावेळी सांगितलं या नव्या तंत्रज्ञानामुळे रेल्वेचे दळणवळण मालगाड्यांची वाहतूक रेल्वेगाड्यांचं आरक्षण इत्यादी कामांमध्ये अधिक सुलभता येणार आहे

हर्ष वर्धन केंद्र सरकारचा विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग यंदा आपला सुवर्ण महोत्सव साजरा करत असून त्याचे औचित्य साधून एका विशेष आवरणाचं प्रकाशन आज नवी दिल्ली इथं एका विशेष कार्यक्रमात करण्यात आलं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर हर्ष वर्धन आणि राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते हे प्रकाशन करण्यात आलं

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आज सकाळी ही माहिती दिली

अकरावी मराठा आरक्षणासंदर्भातील प्रक्रिया प्रलंबित असल्यानं अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचं भिजत घोंगडं पडलं आहे मात्र आता विज्ञान वाणिज्य आणि कला या तिनही शाखांतील अकरावीत जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रात आजपासून ऑनलाइन वर्ग सुरू होणार आहेत कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक या तासिका घेणार आहेत विद्यार्थ्यांचा कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश झाला नसेल तरीही पसंतीच्या शाखेत विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यास सुरू करता येईल

सर्व पक्षांचे प्रमुख प्रचारक आणि ज्येष्ठ नेते त्यासाठी झंझावाती दौरे काढत आहेत विरोधी पक्षांचे नेते देखील आपापल्या उमेदवारांच्या प्रचारातून लोकांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत भाजपाचे मुख्य प्रचारक आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पश्चिम चंपारण जिल्ह्यात वाल्मिकी नगर इथं घेतलेल्या प्रचार सभेत केवळ भाजपा आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी नेतृत्व आणि स्थिर सरकार देऊ शकतात असं सांगितलं केंद्रातील मोदी सरकारनं पाकिस्तानला अनेक वेळा सडेतोड प्रत्युत्तर दिल्याचं सांगताना योगी म्हणाले की एनडीए सरकार देशाच्या अंतर्गत तसंच सीमा सुरक्षेची काळजी घेण्यास समर्थ आहे भाजपाचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंग यांच्या आज विविध जिल्ह्यांमध्ये झंझावाती प्रचार सभा झाल्या गुजरात गुजरातमधील विधानसभा पोटनिवडणुकीत आठ जागांसाठी उद्या मतदान होत असून कडक सुरक्षा व्यवस्थेसह त्याची तयारी पूर्ण झाली आहे

न्यायालयाच्या या निर्णयाचं कॉंग्रेसनं स्वागत केलं आहे राहुल गंधी केरळमधील वायनाड मतदार संघामध्ये कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या झालेल्या निवडीला आव्हान देणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली याचिका दाखल केलेल्या सरिता नायर यांच्या वतीनं कोणीही वकील न्यायालयात हजार न झाल्यानं ही याचिका फेटाळण्यात आली सोलर पॅनेल गैरव्यवहार प्रकरणी सरिता नायर यांना सत्र न्यायालयानं तीन वर्षांची शिक्षा सुनावली असून हे कारण देत त्यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला होता

यामुळे कृषी औद्योगिकरण आणि आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे पूर्वीच्या कृषी आधारित अर्थव्यवस्थेला अनुसरून हे कायदे तयार करण्यात आले होते मात्र आता अलीकडच्या आर्थिक गरजा आणि विकास लक्षात घेऊन त्यामध्ये बदल करणं क्रमप्राप्त बनलं होतं या नव्या कायद्यांमुळे जम्मू काश्मीरमधील शेतीसाठीची जमीन राज्याबाहेरील व्यक्तीला विकण्यास परवानगी नसून ती फक्त राज्यातील शेतकऱ्यालाच विकता येणार आहे तसच ही पिकाखालील जमीन बिगरशेती कामासाठी वापरण्यासही परवानगी असणार नाही मुनव्वर राणा फ्रान्समधील अलीकडे चर्चमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचं समर्थन केल्याबद्दल उर्दू कवी मुनव्वर राणा यांच्याविरुद्ध उत्तर प्रदेश सरकारनं प्राथमिक माहिती अहवाल दाखल केला आहे यासंदर्भात एक गुन्हा लखनौच्या हजरतगंत पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे समुदायांदरम्यान द्वेष पसरविण्याचा गंभीर गुन्हा राणा यांच्याविरुद्ध नोंदवण्यात आला आहे शभेच्छा श्री गुरु रामदास जी यांच्या प्रकाश पर्वानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना शुभेच्छा दिल्या आहेत

गेल्या शुक्रवारी हा भूकंप झाला होता त्यात सुमारे एक हजार लोक जखमी झाले आहेत

टर्की देशाच्या भूभागाखाली भेगा असून तिथं सतत भूकंप होत असतात

राष्ट्रीय जल जीवन मिशन राष्ट्रीय जल जीवन मिशननं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या ग्रामीण पाणीपुरवठा मंत्र्यांच्या परीषदेचं उद्या आयोजन केलं आहे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्या ही परिषद होणार आहे या परिषदेत मोहिमेची आतापर्यंतची प्रगती आणि कौशल्यांसदर्भात चर्चा होणार आहे

चेन्नईमध्ये काही अंशी ढगाळ वातावरणाची शक्यता आहे